आयुष्मान भारत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णालयांना आता त्यांच्या आरोग्यसेवेची गुणवत्ता आणि दर्जानुसार गुणांकन दिलं जाणार आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणानं याबाबतच्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत वेळेवर उपचार सुरक्षितता रुग्णसेवेला दिलं जाणारं प्राधान्य कार्यक्षमता परिणामकारकता आणि सर्वांना समान वागणूक या सहा निकषांवर हे गुणांकन आधारित असेल असं प्राधिकरणाचे सहसंचालक डॉ

मीना यांनी आकाशवाणीला सांगितलं

आयुष्मान भारत योजनेतून देशातल्या गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्यविमा देण्यात येतो

जग कोविड जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार जगभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या अडीच कोटींपेक्षा अधिक झाली आहे

जगातील हा सर्वांत कमी मृत्यूदर आहे परीक्षा केंद्र अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या जेईई आणि नीट या परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रांवर जाण्या येण्याची सुविधा मध्यप्रदेश सरकारनं मोफत उपलब्ध करुन दिली आहे

संबंधित विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास विद्यार्थ्यांच्या सोबत एकजण प्रवास करु शकणार आहे

ही समिती विद्यापीठाच्या परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक आज जारी करेल दरम्यान परीक्षाकाळांत विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आरोग्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं विविध पर्यायांचा वापर करुन विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर न येता अतिशय सोप्या पध्दतीने परिक्षा घेण्यावर सरकारचा भर असल्याचंही सामंत यांनी सांगितलं

चित्रपटगृह हिंदी चित्रपट निर्माते कलाकार तसंच मल्टीप्लेक्स असोसिएशननं चित्रपटगृहं सुरू करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे गेल्या महिन्यात संघटनेनं कोविड नियमावलीचं पालन करत चित्रपटगृहं सुरू करण्याची प्रमाणित कार्यपद्धती केंद्र सरकारची काही मंत्रालयं पंतप्रधान कार्यालय आणि नीती आयोगाला सादर केली आहे विमानप्रवास मेट्रो मॉल्स रेस्टॉरंट सुरू होणार असतील तर चित्रपटगृहांनाही संधी मिळायला हवी असं मल्टीप्लेक्स संघटनेनं ट्विटर संदेशात म्हटलं आहे कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही

आसाम विधानसभा आसाम विधानसभेचं चार दिवसांचं अधिवेशन आज सुरू होत आहे

अधिकाऱ्यांची उपस्थितीही कमी करण्यात आली आहे तसंच अधिवेशनापूर्वीच सर्व संबंधितांची कोविड चाचणी करण्यात आली आहे

ओडिशा ओडिशामधील नद्यांच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली असली तरी चार जिल्ह्यांतील काही भाग अद्यापही पूराच्या पाण्याखाली आहे यासंदर्भात भुवनेश्वर इथं काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेण्यात आला मदत विभागाचे विशेष आयुक्त प्रदिप कुमार जीना आणि जलस्त्रोत विभागाचे मुख्य सचिव अनू गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली हिराकुड धरणातील पाण्याचा विसर्ग कालपासून कमी करण्यात आला असून ब्राम्हणी बुधबालंगा आणि बैतराणी या नद्यांची पाणीपातळी आज कमी होण्याची शक्यता आहे

गुजरात पूर दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात अतीवृष्टीमुळे पूरस्थिती अजूनही कायम आहे

जिल्ह्यात मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरएफचं पथक तैनात करण्यात आलं आहे या भागात पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज स्थानिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे मध्यप्रदेश पाऊस पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत मध्य प्रदेशात गेल्या दोन दिवसात दहा जणांचा बळी गेला आहे हवाई दलाची हेलिकॉप्टर्स एनडीआरएफची पथक प्रग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य करत आहेत मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी काल सलग दुसऱ्या दिवशी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली राज्यातल्या आठ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारे भारतीय खेळाडू निहाल सरीन आणि दिव्या देशमुख इंटरनेट सुविधा खंडित झाल्यामुळे आपली खेळी वेळेत पूर्ण करू शकले नाहीत त्यानंतर रशियाच्या संघाला विजेते म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्याला भारतानं आव्हान दिल्यानंतर फिडेच्या अध्यक्षांनी दोन्ही देशांच्या संघांना सुवर्णपदक देण्याचा निर्णय घेतला सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनीही या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे ओणम केरळसह जगभरातले केरळी नागरिक आज ओणमचा सण साजरा करत आहेत

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार